मालदीव आणि श्रीलंका दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मालदीवची राजधानी मालझिं पोचलखिाहरी मालखिपिब्लिक स्क्वस्थे इथं प्रधानमंत्री मोदी यांच्या सन्मानार्थ स्वागत समारंभाचं आयोजन करण्यात आलं मालदीव गणराज्यासोबत दृढ संबंधांना भारत अतिशय महत्त्व दत्ति तसंच उभय दश्वतित विविध क्षद्यमिध क्रिहकार्य वाढवण्यासाठी इच्छुक आह

वेंकय्या नायडू यांनी कलि आहाताआज हैदराबाद इथं एका कार्यक्रमात बोलत होता प्रा खटल्यांचा निपटारा करायला होत असल्वी विलंब दशहिताच्या दृष्टीनं योग्य नसून याच्या तात्काळ निवाडयासाठी उच्च न्यायालयाच्या विशृष्कपीठाची स्थापना करणं आवश्यक आह असं तक्हिणाल ओग्य व्यवस्थापन धोरणांचा तसंच तज्ञांच्या सल्ल्यांचा क्विळ खासगी क्षम्रातच नाही तर सार्वजनिक क्षम्रातही अवलंब होणं आवश्यक आहा असं नायडू यांनी सांगितलं भारताची अर्थव्यवस्था वर्तिनं विकसित होत असून पुढच्या वर्षी विकासदर साड्यातीत टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता अनक्त आंतरराष्ट्रीय संस्थांनी व्यक्त कल्याची माहिती त्यांनी यावछी दिली

पक्षाच्या ध्यखीरणांचा ईशान्यक्रिड विस्तार करण्यासाठी ही बैठक असून एनपीपीला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळणं हपिक्षाचं मोठं यश असल्याचं पक्षाध्यक्ष कॉन्रड क उंगमा यांनी सांगितलं आहा मध्येलयाच माजी मुख्यमंत्री डॉ डी लपांग यांच्या अध्यक्षतखोली समितीची आजची बैठक झाली एनपीपी हा राष्ट्रीय पक्ष म्हणून निवडणूक आयोगाची मान्यता मिळालप्ती ईशान्यक्रिडचा पहिलाच पक्ष असल्यानं या प्रदर्शात राजकीय घडामोडींना नवीन वळण मिळल्त्रि असं लपांग म्हणाला आ बैठकीला आसाम अरुणाचल प्रदध्ध नागालँड मणिपूर मध्यालय आणि मिझोराम या राज्यांतलखिपीपीचनित्त उपस्थित होत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणमंडळानं मार्च महिन्यात घरलिखी इयत्ता दहावीच्या परीक्षद्वा निकाल आज जाहीर झाला

करळच्या किनारपट्टीवर आज एक आठवड्याच्या विलंबानं मान्सून दाखल झाला त्यामुळविश्वतला सुमारा क्वार महिन्यांचा पावसाळी हंगाम अधिकृतपणसुरू झाला आहामारतीय हवामानशास्त्र विभागाचा महासंचालक मृत्युंजय मोहोपात्रा यांनी ही घोषणा कली

शम्बांगी चीना वेंकट अप्पल नायडू यांनी विधानसभद्वाअस्थायी अध्यक्ष म्हणून शपथ घरत्त्जी

याआधी हत्तिगरसद्वक गोरखा जनमुक्ती मोर्चाचसिदस्य होत आजपा नत्तमुक्तूल रॉय आणि पक्षाचप्रशिम बंगाल प्रमुख कैलाश विजयवर्गीय यांनी त्यांचं स्वागत क्वि दार्जिलिंग महानगरपालिक्वि आता भाजपाचं बहुमत असल्याचं रॉय यांनी सांगितलं

मराठवाड्यात ग्रीड तयार कल्वे जात आहा आ माध्यमातून पाच धरणं जोडली जातील त्यामुळ का धरणातून वाहून जाणारं पाणी कोरङ्या धरणात वळवणं शक्य होईल त्यानं मराठवाड्याचा पाणी प्रश्न दूर होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त कला पुण्यातल्या मुळा मुठा नदी शुद्धीकरण प्रकल्पाला दिरंगाई का झाली याचं कठोर परीक्षण करणार असल्याचं केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडक्कर यांनी म्हटलं आहा मा संदर्भात सविस्तर आढावा घण्णर असल्याचं त्यांनी आज पुण्यात वार्ताहरांना सांगितलं या प्रकल्पासाठी केंद्रानं नऊश कोटी रुपय मेंजूर कल्याची माहिती त्यांनी दिली